नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातल्या शानदार सोहळ्यात नरेंद्र मोदी आज सलग द्स यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेणार

विदयार्थ्यांना दहा टक्के आरक्षण लागू करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाचा खुलासा

पायल तडवी आत्महत्या प्रकरणाच्या सी आय डी चौकशीचे आदेश

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आज सलग दुस यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच द्रस यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजपा नेते आहेत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे बांग्लादेश श्रीलंका किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशस नेपाळ आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष द्रत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी आणि य्पीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे म्ख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी चार ते रात्री नऊ या वेळात दिल्लीतल्या अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद असेल दरम्यान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इथं जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली मोदी यांनी सदैव अटल समाधी इथं जाऊन माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनाही आदरांजली वाहिली यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अनेक भाजपा नेते उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रीय य्द्धस्मारकाला भेट देऊन मोदी यांनी हतात्म्यांना अभिवादन केलं नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे याशिवाय सोहळ्याआधी संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ एम रेनबो वाहिन्यांवर ऐकता येतील

भरघोस बहमतानं निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींच्या शपथविधाला उत्साह जनतेमधेही दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्या निमित आज मोदी यांच्या नंदरबार मधील एका चाहत्यांनं अभिनव योजना राबविली आहे रिक्षा चालक असलेल्या मोहन मराठे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी असल्यानं आज सर्वांसाठी आपली रिक्षासेवा मोफत ठेवली आहे आपल्या रिक्षावर तश्या पद्धतीचे फलक लावत त्यांनी आपलं मोदी प्रेम व्यक्त केलं आहे प्रधानमंत्र्यांचा शपथविधी आणि खातेवाटपाबाबतची उत्स्कता या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात आज ग्ंतवण्कीचा उत्साह होता

जागतिक बाजारातलं नरम वातावरण आणि स्थानिक सराफांकड्न घटलेली मागणी यामुळे सोन्याचा दर कमी झाला

औद्योगिक क्षेत्रातून तसंच नाणी उत्पादकांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा दर मात्र आज वाढला

दिल्लीत आज भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरु असताना आणखी एक घडामोड आज दिल्लीत घडली काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी उभय नेत्यांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचं समजतं लोकसभा निवडण्कीतल्या दारुण पराभवानंतर राहल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे गांधी यांचा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही राहल गांधी यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं असा सल्ला पवार यांनी दिल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे या चर्चेचा संपूर्ण तपशील अद्याप हाती आलेला नाही मात्र राहल गांधी आणि पवार यांच्या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे लोकसभा निवडणुकीतल्या अपयशाची कारणं शोधण्यासाठी काँग्रेसनं दिल्लीच्या माजी म्ख्यमंत्री शीला दिक्षित यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून तिचा अहवाल प्राप्त झाल्यावर काँग्रेसच्या सर्व पातळ्यांवर मोठे बदल होण्याची शक्यता असल्याचं पक्षसूत्रांनी आज दिल्लीत सांगितलं

कोणत्याही वृत्तवाहिनीवर चर्चा किंवा वादविवाद कार्यक्रमासाठी आपले प्रवक्ते न पाठवण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे

त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू करता येणार नाही जोपर्यंत अतिरिक्त जागा वाढवल्या जात नाहीत तोपर्यंत खूल्या वर्गासाठी इतरांच्या कोट्यातून दहा टक्के आरक्षण देता येणार नाही असंही न्यायालयानं प्ढे स्पष्ट केलं राज्यसरकारनं दहा टक्के आरक्षण चालू शैक्षणिक वर्षाकरता लागू केलं होतं त्या निर्णयाला काही विदयार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं भारतीय उपखंडातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आध्निक तंत्रज्ञान गरजेचं आहे असं मत हवाईदल प्रमुख बी

धानोआ यांनी व्यक्त केलं

संदीप कोरंगा या छात्रसैनिकाला राष्ट्रपती सुवर्णपदक दिव्यम व्दिवेदीला रौप्य तर एस

चौहान या छात्रसैनिकाचा कांस्य पदकानं गौरव करण्यात आला चीफ ऑफ स्टाफ बॅनरवर किलो स्क्वाड्रननं आपलं नाव कोरलं धानोआ यांनी यावेळी सर्व छात्रसैनिकांचं आणि त्यांच्या पालकांचं अभिनंदन केलं

लंडनच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयात आज नीरव मोदीला हजर करण्यात आलं नीरव मोदीनं जामिनासाठी दाखल केलेला अर्ज तिसऱ्यांदा न्यायालयानं फेटाळला असून त्याची पून्हा कोठडीत रवानगी केली

पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास ग्न्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते मंजूनाथ शिंगे यांनी दिली

सी सी च्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला लंडनमधल्या ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं सुरुवात झाली

आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं

मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे पण हवामानात उष्मा कायम राहील असं हवामान विभागाने कळवलं आहे